पायाभूत विकासाला सर्वोच्च प्राधान्य देण्याचे सरकारचे प्रयत्न

मुंबई विद्यापीठात सहकार भारतीद्वारा सहकार या विषयावर चर्चासत्राचं आयोजन

पोषणयुक्त तांदूळ वितरणाच्या महत्वाकांक्षी उपक्रमाला गर्डाचरोलां जिल्ह्यात आज प्रारंभ

पायाभूत विकासाला सर्वोच्च प्राधान्य देण्याची सरकारची इच्छा आहे पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी यांचं नवीन भारताचं स्वप्न प्रत्यक्षात साकारण्यासाठी भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण नवीन महामार्ग आणि नवीन रस्ते बांधत आहे असं केंद्रीय मंत्री श्री नितीन गडकरी यांनी म्हटलं आहे ते आज मुंबईत टोल ऑपरेट ट्रान्सफर प्रकल्पांच्या दुसऱ्या समुहावरील रोड शोमध्ये बोलत होते या अंतर्गत क्रियाशील राष्ट्रीय महामार्गाचं मुद्रीकरण केलं जाईल या मॉडेलच्या पहिल्या टप्प्यात दीड अब्जची ग्रुंतवणूक झाली होती या द्रसऱ्या टप्प्यात त्यापेक्षा अधिक प्रतिसाद मिळेल अशी आशा श्री गडकरी यांनी व्यक्त केली टीओटीद्वारे ग्रंतवणुकदारांना कोणतीही जोखीम न घेता निश्चित परतावा मिळेल

या देशांसोबत भारताचे संबंध अर्धिक दृढ झाले असून हे देश जगात शांतता आर्ाण समृद्धी प्रस्थापत करण्यासाठी कायरत असल्याबद्दल पंतप्रधानांनी समाधान व्यक्त केलं

अन्य देशांशी एन सी सी आदान प्रदान कायक्रमात सहभागी होण्यासाठी हे र्विद्यार्था र्संगापूरला गेले आहेत देशात मोठ्या प्रमाणावर असलेल्या क्पोषणाच्या समस्येचं र्मिम्लन करण्यास सरकारनं सर्वाच्च प्राधान्य दिलं आहे असं कद्रीय आरोग्य मंत्री जे पी नड्डा यांनी म्हटलं आहे बालकांमधल्या अप्ऱ्या पोषणाच्या समस्येचं र्भिनवारण करण्यासाठो सरकारनं र्वावध कायक्रम आर्मण योजना राबवल्या आहेत असं ते म्हणाले नवी दिल्लो इथं आयोजित पोषण आव्हानांवरच्या राष्ट्रीय र्सामतीच्या र्यातसऱ्या बैठकांत ते काल बोलत होते

या संमेलनाचं उद्घाटन प्रसिद्ध चित्रपट अभिनेते श्री मकरंद अनासप्रे यांच्या हस्ते करण्यात येणार आहे संमेलनाचे प्रमुख अतिथी म्हणून नामवंत हास्यकवी श्री एहसान कुरेशी उपस्थित राहणार आहेत

समारोपीय सत्रात विशेष अतिथी म्हणून ज्येष्ठ समाजसेवक डॉ विकास आमटे आणि विविध क्षेत्रातील मान्यवरांचं मार्गदर्शन यावेळी लाभणार आहे

लक्ष्मणराव इनामदार जन्मशताब्दीच्या औचित्यानं आज मुंबई विद्यापीठात सहकार भारतीद्वारा सहकार या विषयावर चर्चासत्र आयोजित करण्यात आलं होतं उपराष्ट्रपती श्री एम

भारतीय सहकार उद्योगांना जागतिक पातळीवर बरीच प्रगती करावी लागेल असं श्री नायडू म्हणाले सहकार क्षेत्रात महिला आणि तरूणांचा सहभाग वाढविण्यासाठी प्रोत्साहन देण्याची आवश्यकता असल्याचं श्री नायडू यांनी यावेळी सांगितलं यासाठी आध्रनिक तंत्रज्ञान पुरक अर्थव्यवस्था आणि सकस व्यावसायिक वातावरण आवश्यक असल्याचं ते म्हणाले

सद्यस्थितीमध्ये लोहयुक्त गोळ्या देणं इत्यादो पर्यायानं सरकारमाफत ऑर्नामया नियंत्रणाचा प्रयत्न होत आहे परंतु त्याला वेगळ्या प्रवठा व्यवस्थेची आवश्यकता आहे त्याचाच एक भाग म्हणून पोषणतत्व युक्त ग्रणसंवर्धात तांदूळ बर्नावण्याचा र्ववचार करता येऊ शकतो

हे तांदळाच्या पीठापासून बनलेले मोठ्या प्रमाणात लोहयुक्त असतील

एफआरके हे चव आर्गाण आकारानं प्रर्चालत तांदळासारखेच असतील अशा भमश्रित तांदळाचा भात बर्नावताना कोणतीहां द्सरां प्रक्रिया करावी लागणार नाही या उपाययोजनेचा वापर करताना अींतम लाभाथ्याच्या वतणुकींत कोणताही बदल करावा लागणार नाही मराठा आरक्षणासंदभात नेमलेल्या राज्य मागासवग आयोगानं आपला अहवाल आज राज्य सरकारकडे सुपुद केला मुख्यमंत्री श्री देवद्र फडणवीस यांनी आयोगाचा अहवाल आल्यानंतर पुढच्या पंधरा र्दिवसांत त्यावरोल वैधार्मिनक कायवाहां पूण करण्याची घोषणा काल केला होती आयोगाचे अध्यक्ष निवृत्त न्यायाधीश एन

गायकवाड यांनी म्रुख्य सचिव श्री डी

जैन यांच्याकडं मंत्रालयात हा अहवाल स्रुपूर्द केला

छत्तीसगढमधल्या रायपूर इथं ते आज वाताहरांशी बोलत होते नक्षलवादाचा हा शेवटचा टप्पा असल्याचं ते म्हणाले नक्षलवाद्यांनी आत्मसमपण करुन हिंसेचा माग सोडावा र्आण राज्य सरकारच्या पुनवसन योजनेचा लाभ घ्यावा असं आवाहन गृहमंत्र्यांनी केलं आहे सावर्जानक वितरण प्रणालांच्या संगणकोकरणामुळ जिल्ह्यात ई पॉस मशीनद्वारे धान्य आर्माण केरोसीन वितरांत करण्यात येत असल्यानं सावर्जानक वितरण व्यवस्थेत पारदशकता आलां आहे त्यामुळ पात्र आर्गण गरजू लाभाथ्याना त्यांच्या हक्काचं केरोसीन आर्गण धान्य र्मिळण्यास मदत झालां आहे तसंच धान्य केरोसीनच्या अवैध वाटपास आळा बसला असल्याचं जिल्हा पुरवठा अधिकारों देवराव वानखेडे यांनी आज जिल्हाधिकारी कायालयात आयोजित पत्रकार पर्रारषदेत सांगगतलं

ई पॉस मशीनद्वारे धान्य र्वितरण होत असल्यानं अवैध धान्य वाटपास आळा बसला आहे

मतदान तयारोंचा आढावा घेण्यासाठो र्मिवडणूक आय्क्त सूनील अरोरा र्आाण अशोक लवासा यांच्यासह त्यांनी राज्याचा दोन र्ददवस दौरा केला त्यानंतर ते काल भोपाळमध्ये बातमीदारांशी बोलत होते

गहू आर्ाण हरभरा या र्पकासाठी वर्ाशम जिल्ह्यातील सव सहाही तालुक्यांचा समावेश या योजनेमध्ये करण्यात आला आहे

उन्हाळी भुईमुग या र्पिकासाठी कारंजा तालुका वगळून इतर सव तालुक्यांना हो योजना लागू आहे

भारतीय वेळेन्सार हा सामना रात्री साडेआठ वाजता सुरू होईल

आयलडबरोबरचा सामना जिंकला तर भारताचं उपांत्य फेरांतलं स्थान र्नश्चित होणार आहे